आपल्यावरच लैंगिक शोषणाच आरोप रद्द करावतयासाठी तहस्क्रिा या नियतकालिक्ख सेस्थापक तरुण तत्त्पाल यांनी दाखल कलिली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फ्विळली

टी

दशीच्या अनक्त भागांना मुसळधार पावसानं झोडपलं

स्वित्झर्लंड ध्वे सुरू असलच्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताच्या बी साई प्रणिथ आणि एच

प्रणॉय यांचसिमन जम्मू आणि काश्मिरमधल्या जम्मू क्षद्विमधली स्थिती पूर्णपणस्तिमान्य आहा उंचारबदी लागू कल्यापासून काही जिल्ह्यांमध्य बिद असलच्या प्राथमिक शाळाही आजपासून पून्हा सुरु झाल्या

असंही त्यांनी सांगितलं

या याचिक्वर आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमुर्ती अरुण मिश्रा यांच्या नस्त्वाखालच्या पीठासमोर सुनावणी झाली तख्माल यांच्या विरोधातला हा खटला गोव्यातल्या सत्रन्यायालयात सुरु आहा आ सत्र न्यायलयानं यस्विा सहा महिन्यांमध्य झुनावणी पूर्ण करावी असा निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिलआहत्ती उन्नाव बलात्कार पिडित तरुणी आणि तिचा वकील जखमी झालखिा अपघाताची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं गुन्ह अन्वर्णि विभागाला आणखी दोन आठवड मुँदत दिली आह न्यायाधिश दीपक गुप्ता आणि न्यायाधिश अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठान ही मुदत वाढ दिली तरुणी आणि तीचा वकील यांच्या जबान्या अद्यापही नोंदवून झाल्या नसल्यानं गुन्हा अन्वधिष विभागानं चार आठवड्याच्या मुदत वाढीसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल क्विं होता

या प्रकरणावर सुनावणी घट्टअसलख्खा सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नर्सिवाखालच्या पाच सदस्यीय घटनापीठातल एक सदस्य न्यायमुर्ती एस

बोबड क्राही कारणामुळ उपस्थित राहू शकणार नाहीत त्यामुळ आजची सुनावणी होऊ शकणार नाही

तिथतिअवुधावीच रिजकुमार शखी मोहम्मद बीन झायद्वअल नाहयान यांची भर्षाच्छिन द्विपक्षीय प्रादश्रिक तसंच आंतरराष्ट्रीय परस्पर सौहार्दाच्या मुद्द्यावर चर्चा करतील यावछी प्रधानमंत्री अमिरातीतला सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑडर ऑफ झायद्व ग्रहण करतील

भारताच प्रधानमंत्री पहिल्यांदाच बहारिन भटींवर जात आहर्त यावर्छी प्रधानमंत्री बहारिनचशिजकुमार शख्व खलीफा बीन सलमान अल खलीफा यांची भटीघस्छिन ड्रिपक्षीय संबंधाबाबत चर्चा करतील

एस जयशंकर आणि नप्राळच पिरराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ग्यावाली हव्या बैठकीत आपापल्या समितीचं अध्यक्षपद भूषवतील

बैठकीनंतर भारताचप्रिराष्ट्रमंत्री नप्राळचसिष्ट्रपती बिद्या दक्षी भंडारी आणि प्रधानमंत्री क्र

या कराराच्या माध्यमातून भारत आणि ऑस्ट्रेसियानं दिव्यांगांचा विकास आणि त्यांच्या हिताचं संरक्षण करण्याच्यादृष्टीनं महत्वाचं पाऊल टाकलं आहञिसं थावरचंद यांनी या भटीनंतर वार्ताहरांना सांगितलं

मृतांमध्य ब्रीन्ही वाहनांच्या चालकांचा समावधी आहा ब्रेस औरंगाबादहून शहाद्याकड जात असताना काल रात्री साडेट्का वाजता हा अपघात झाला जखमींना धुळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं